खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात शालेय विद्यार्थी पाणी कमी पितात त्यामुळं विद्यार्थ्यांनाअनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं ते टाळण्यासाठी केरळ राज्याच्याधर्तीवर पुणे महापालिकेच्या सर्व तसंच खाजगी शाळांमध्ये सुद्धा ठराविक काळानंतरमुलांना आणिशिक्षकांना पाणी पिण्याची आठवण करुनदेण्यासाठी वॉटर बेल वाजविण्यात यावी असा प्रस्ताव नगरसेविका मंजुश्री खर्डेकरयांनी महिला बालकल्याण समितीत दाखल केला होता या विषयालाआज मंजुरी देण्यातआली

महादेव जाधव हे कचऱ्याबाबतची प्रत्येक समस्या ती कशामुळे होते आणि ती नष्ट करण्यासाठी नागरिकांनी काय केले पाहिजेयाबाबत नागरिकांचं सातत्यानं प्रबोधन करीत आहेत

त्यामुळे पालिकेच्यालाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडलं आहे महापालिका प्रशासन मात्र याकडेदुर्लक्ष करत आहे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी काँग्रेसचेगटनेतेअरविंद शिंदे यांनी विचारलेल्या लेखीप्रश्रोत्तरांतून ही माहिती उघडकीस आलीआहे

त्यासंबंधीची प्रशासकीय माहिती केंद्रीय संरक्षणमंत्रालयास पाठविण्यात येत आहे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून अनुसूचितजाती जमातींसाठी आणि महिला राखीव प्रभाग जाहीर झाल्यानंतर क्न्ट्रोन्मेंटबोर्डांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे

तर बोर्डाच्यामागील सर्वसाधारण सभेत वॉर्ड क्रमांक चार हा अनुसूचित जाती जमातींसाठी राखीवठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भीमथडी जत्रा ग्रामीणभागातील महिला बचत गटांना व्यापारी कौशल्य शिकवून त्यांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सुरु झालेली भीमथडी जत्रा यंदा येत्या बुधवारपासूनरविवारपर्यंत पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे

वारी हा यंदाच्या भीमथडी जत्रेचामुख्य विषय असल्याची माहिती या जत्रेच्या मुख्य संयोजिका सुनंदा पवार यांनी दिली

राज्यकुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत हीमाहिती दिली

राज्यभरातील साडेनऊशे मल्ल स्पर्धेत सहभागी होतील

अशी माहीती संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली खो खो सोलापुरइथं राज्यस्तरीय खो खो निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेंच आयोजन करण्यात आलं होतं आज झालेल्या अंतिम सामन्यात महिला गटात पुणे संघानं अजिंक्यपद पटकावलं तर पुरुष गटात पुण्यालाउपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं पुण्याची काजल भोर सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली तर सर्वोत्कृष्ट आक्रमक म्हणुन सुयश गरगटे आणि प्रियांका इंगळे तर सर्वोत्कृष्टसंरक्षक म्हणून अक्षय गणपुले या पुण्याच्या खेळाडुंना गौरवण्यात आलं

नेहरु स्टेडीयमच्या मैदानावर हीस्पर्धा पार पडली

सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणूनआनंद दळवी सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्रीपाद भागवत आणिसर्वोत्कष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अशोक उत्तेकर यांना सन्मानित करण्यात आलं

नमस्कार